स्वच्छ ऊर्जा निर्मिती क्षेत्रात भारत जगासमोर नवा आदर्श निर्माण करेल पंतप्रधानांचा विश्वास

सरहद्दीवरील फौजा मागे घेऊन तणाव निवळण्याच्या द्रष्टीनं पावलं उचलण्यावर भारत आणि चीन मध्ये सहमती

कौशल्याधारित रोजगारसंधी शोधण्यासाठी आता मिळणार असीम या अभिनव पोर्टलची मदत

कोरोना बाधितांचं निदान लवकर होत असल्यानं रूग्ण बरे होण्याचं प्रमाण वाढलं आरोग्य मंत्रालयाचं मत

कोरोनाचा वाढता प्रादूर्भाव लक्षात घेता महाराष्ट्रातही पुणे ठाणे नांदेड औरंगाबादमध्ये नव्यानं टाळेबंदी

मध्य प्रदेशातल्या रेवा इथल्या सौर ऊर्जा प्रकल्पाचं उद्घाटन पंतप्रधानांच्या हस्ते दूरदृष्य प्रणाली मार्फत दिल्लीतून झालं त्यावेळी ते बोलत होते भारत नव्या विकासपर्वात प्रवेश करतो आहे यासाठी अधिक ऊर्जेची गरज लागणार आहे सौर ऊर्जेच्या बळावर आत्मनिर्भर भारताच्या दिशेनं वाटचाल गतिमान होईल असं पंतप्रधान यावेळी म्हणाले

शाजापूर निमुच आणि छत्रपूर इथेही मोठ्या सौर प्रकल्पांचं काम सुरू असल्याची माहितीही पंतप्रधानांनी आपल्या भाषणात दिली पीएम सौर कृषीपंपांसाठीच्या पीएम कुसुम योजनेअंतर्गत नोंदणीची सोय उपलब्ध असल्याचा दावा करणारी दोन बनावट संकेतस्थळं चालवण्यात येत असून त्यापासून सावध रहा असा इशारा नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयानं दिला आहे

या संकेतस्थळावर असून कोणत्याही संस्थेशी व्यवहार करताना तिचं नाव या यादीत आहे की नाही त्याची खातरजमा करावी असं आवाहनही या पत्रकात करण्यात आलं आहे

सरह्दीवरील फौजा मागे घेण्याची कारवाई पूर्ण करून तणाव निवळण्याच्या दृष्टीनं पावलं उचलण्याबाबत या बैठकीत दोन्ही बाजूंनी सहमती झाली आहे सीमेवरचा तणाव निवळावा यासाठी राजनैतिक तसंच लष्करी पातळी वरील संवाद कायम ठेवण्याचा निर्णयही या बैठकीत झाला राजनाथ संरक्षण मंत्री राजनाथसिंग यांनी आज एका उच्चस्तरीय बैठकीत पूर्व लडाख सीमेवरील परिस्थितीचा आढावा घेतला लष्कर प्रमुख जनरल मनोज नरवणे यांनी त्यांना फौजा मागे घेण्यासंदर्भातील सद्यस्थितीबाबत तसंच कोणतीही विपरित परिस्थिती उद्भवल्यास तिचा सामना करण्यासाठी असलेल्या सज्जतेबाबत माहिती दिली सरसेनाध्यक्ष जनरल बिपिन रावत नौदल प्रमुख कर्मवीर सिंग आणि हवाईदल प्रमुख आर के एस भदौरिया या बैठकीला उपस्थित होते राजनाथ संरक्षणमंत्री राजनाथसिंग यांनी आज दक्षिण कोरियाचे संरक्षण मंत्री जेऑग केऑग डू यांच्याशीही चर्चा केली या चर्चे दरम्यातन दोन्ही नेत्यांनी भारत दक्षिण कोरिया द्वीपक्षीय संरक्षण सहकार्यासंदर्भातल्या प्रगतीचा आढावा घेतला

कुशल व्यक्तींसाठी रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी हे पोर्टल मदत करणार आहे स्थानिक बाजारातल्या विभागवार संधी आणि त्यासाठी काम करू शकणारे कुशल कामगार यांच्यातली दरी सांधण्याचं काम हे पोर्टल करेल कंपन्या या पोर्टलवरून कामगार शोधू शकतील आणि कामगारही संधी शोधू शकतील

कोरोना चाचण्यांचं प्रमाण वाढवण्यात आल्यानं आता बाधितांचं निदान लवकर होतं रोग अधिक बळावण्याआधीच उपचार सुरू होतात त्यामुळे रुग्ण बरे होण्याचं प्रमाण झपाट्यानं वाढत असल्याचं आरोग्य मंत्रालयाचं म्हणणं आहे

टाळेबंदी कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन महाराष्ट्रातही अनेक ठिकाणी टाळेबंदी जारी केली जात आहे

पुढच्या पाच दिवसांसाठी निर्बंध नंतर जाहीर करण्यात येणार आहेत जिल्ह्याच्या ग्रामीण भागात जिथं पाचपेक्षा अधिक रुग्ण सापडतील अशा सर्व भागातही टाळेबंदीची अंमलबजावणी केली जाणार आहे

नावे जाहीर करण्याची विनंती करणारी जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल झाली असून यावर दोन आठवड्यात उत्तर देण्याचे निर्देश राज्य सरकारला देण्यात आले आहेत मात्र ह्यामध्ये गोपनीयतेचा भाग असून अशी नावे का का जाहीर करावीत असा प्रश्नही न्यायमूर्ती ए ए सय्यद आणि एम एस कर्णिक यांच्या खंडापीठानं याचिकाकर्त्यांना विचारला आहे

आयष्यमान भारत कोरोना प्रादुर्भावाच्या कालखंडात आयुष्यमान भारत अभियानानं मोठी कामगिरी बजावली आहे गेल्या पाच महिन्यात सुमारे साडे चार कोटी नागरिकांनी या आरोग्य केंद्रांना भेट दिली आहे

श्वसनविकार आणि फ्लूची लक्षणं दिसणाऱ्या व्यक्तींना कोविडसाठी चाचणी करण्याचा सल्ला देऊन बाधित व्यक्ती शोधण्यास मदत केली आहे या व्यतिरिक्त सार्वजनिक आणि वैयक्तिक स्वच्छता मास्कचा वापर सुरक्षित अंतराबाबतचे नियम याबद्दल जनजागृतीचं काम केलं आहे श्रमिकांच्या विलगीकरण कालावधीत हीच केंद्र त्यांना मानसिक समुपदेशनही देत होती या केंद्रांमधले काही सेवक कोविड शिवाय इतर आजाराच्या रुग्णांना आरोग्य सेवा पुरवत होती या यामध्ये लसीकरण आणि अत्यावश्यक औषधांचा पुरवठाही केला गेला प्राथमिक आणि गरज पडल्यास सर्वसमावेशक आरोग्य सेवा पुरवून आयुष्यमान भारत अभियान सर्वसामान्य नागरिकांसाठी तारणहार ठरली यात शंका नाही

न्यूझिलंडच्या माजी पंतप्रधान हेलन क्लर्क आणि लायबेरियाचे माजी राष्ट्राध्यक्ष एलन सरलिफ या समितीचे संयुक्त अध्यक्ष राहतील असं जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक टेड्रॉस अदानॉन घेब्रीयेसुस यांनी जाहीर केलं आहे हे दोन्ही अध्यक्ष मिळून सहमतीनं समितीच्या इतर सदस्यांची नेमणूक करतील असं त्यांनी स्पष्ट केलं अशा स्वरुपाचं सर्वकष मूल्यांकन करण्याबाबतचा ठराव मे महिन्यात झालेल्या जागतिक आरोग्य संघटनेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत मंजूर करण्यात आला होता अन्नधान्य पंतप्रधान गरीब कल्याण योजने अंतर्गत गरजू लोकांना पुरवण्यासाठी पुरेसा धान्य साठा असल्याचं भारतीय अन्न महामंडळाकडून आज सांगण्यात आलं

यंदा काही विषयांच्या परीक्षा आधि पुढे ढकलून नंतर रद्द कराव्या लागल्या त्यामुळे ज्या विषयांची परीक्षा झाली त्यांची आणि अंतर्गत गुणांची सरासरी लक्षात घेऊन निकाल तयार करण्यात आल्यानं गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आलेली नाही

गेल्या महिन्यात या प्राधिकरणानं केलेली पोलाद विक्री जून महिन्यातली आतापर्यंतची सर्वाधिक विक्री आहे

गेल्या महिन्यात या प्राधिकरणानं पोलाद निर्यातीचाही नवा उच्चांक नोंदवला

पोलादाच्या देशांतर्गत विक्री आणि निर्यातीतली ही वाढ अर्थव्यवस्था झपाट्यानं सुधारत असल्याचंच द्योतक असल्याचं मत केंद्रीय पोलादमंत्री धर्मेंद्र प्रधान व्यक्त केलं यातून आत्मनिर्भर भारताच्या उभारणीचा पोलादी निर्धारच व्यक्त होतो असं ते म्हणाले

ब्रिटीशकालीन जुनाट कायदे बदलून त्याजागी वर्तमानातल्या गरजांनुरूप नवे कायदे आणण्याच्या धोरणानुसारच नौवहन विधेयकाचा मसूदा तयार करण्यात आला असल्याचं जलवाहतूक मंत्री मनसुख मांडविया यांनी म्हटलं आहे संसदीय समित्या विविध विभागांच्या संसदीय स्थायी समित्यांचं कामकाज पुन्हा सुरू होत असल्याबद्दल उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू यांनी समाधान व्यक्त केलं आहे

पुढच्या आठवड्यात गृहमंत्रालयाशी संबंधित समितीची बैठक होईल असं नायडू यांनी सांगितलं

बाघा परिसरातल्या जंगलात ही चकमक झाले

क्रीडा प्रशिक्षण पतियाळाच्या नेताजी सुभाषचंद्र बोस क्रीडा संस्थेत पदविका अभ्यासक्रमात प्रवेशासाठीचे निकष शिथिल करण्यात आले आहेत

अधिकाधिक दर्जेदार खेळाडूंना या संस्थेत प्रवेश घेता यावा या दृष्टीनं प्रवेशाचे नियम शिथिल करण्यात आले आहेत हवामान बिहार पश्चिम बंगाल आसाम सिक्कीम आणि मेघालयात आज आणि उद्या तुरळक ठिकाणी अतिवृष्टी होऊ शकते असा इशारा हवामान खात्यानं दिला आहे इशान्य भारतातली राज्य आणि पश्चिम उत्तर प्रदेशातही काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे केरळ कर्नाटक गोवा आणि महाराष्ट्राच्या किनारपट्टीवरही सर्वत्र पाऊस अपेक्षित आहे